ते आज बीड इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंत्री पंकजा मुंडे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर जिल्हाधिकारी एम डी सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल शेडगे यांच्या सह जिल्ह्यातील सात आमदार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढं बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले की केंद्र आणी राज्य सरकारच्या वतीने गरीबांना घर देण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत एवढंच नाही तर आता पर्यंत कोणीही दिलं नाही एवढं थेट अनुदान आमच्या सरकारनं दिलं आहे

राज्यातल्या आदिवासींच्या कल्याणासाठी राबवण्यात आलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारनं एक समिती स्थापन केली आहे

आदिवासी भागातले मूलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी ही समिती उपाययोजना सूचवेल असं राज्यसरकारच्या आदेशात म्हटलं आहे या कमिटीची दर तीन महिन्यांनी बैठक होईल आणि सरकारला शिफारशी सादर करेल काँप्रेस राष्ट्रवादी शेकापसह इतर धर्मनिरपेक्ष पक्ष आणि डाव्यापक्षांची रायगडमध्ये आघाडी होणार आहे राष्ट्रवादी काँप्रेसचे सुनील तटकरे आणि शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी काल अलिबागमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली भाजपच्या नेत्या पूनम महाजन यांनी शरद पवारांवर केलली टीका बालिश असून पूनम महाजन यांनी शरद पवार यांची तातडीनं माफी मागावी अशी मागणी राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी केली

प्रख्यात सिने अभिनेते अमिताभ बच्चन कार्यक्रमाला उपस्थित होते केंद्र सरकारनं कृषी व्यवसाय करणा या कुटुंबाचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे

काल लोकसभेत याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली मालमत्ता कर थकवणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेनं धडक कारवाईचा बडगा उगारला आहे

आगमी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने रायगड जिल्हा निवडणूक यंत्रणा तयारी करत आहे त्यासंदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ विजय सुर्यवंशी यांनी पूर्वतयारीचा आढावा एका संयुक्त बैठकीत घेतला या बैठकीस जिल्हा निवडणूक यंत्रणेतील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी आणि अन्य यंत्रणा प्रमुख उपरि्थित होते

जखमींवर कासा उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा गॅस टॅंकर गुजरातहून मुंबईकडे येत असताना गुलजारी नदीवरच्या पुलाजवळ समोरून येणाऱ्या मोटर सायकलला धडकला आणि पुलाच्या एका बाजूला उलटला

घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत